शून्य प्रहरात काँप्रिसच्या सदस्यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर अध्यादेश काढण्यासाठी चार महिने का लागले असा सवाल कॉंप्रेसचे नेते मल्लिकार्जुन खगॅ यांनी केला देशात अनुसूचित जाती जमातीच्या लोकांवर होणा या अत्याचाराच्या घटना वाढतायत असं ते म्हणाले यावर दुरूस्ती विधेयकाला कालच केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली असल्याच राजनाथ सिंग यांनी सांगितलं नांदेड जिल्ह्यात नायगाव क्षें मराठा आरक्षण मागणीसाठी धरणं आंदोलन सुरू करण्यात आले आहे मागील सात दिवसापासून विविध प्रकारे आंदोलन करण्यात येत आहे आज जेलभरो आंदोलन करण्यात आलं तर उद्या गुरूवारी नायगावच्या आमदारांच्या घरासमोर घंटानाद आंदोलन करणार असल्याचं आंदोलकांनी सांगितलं बुलडाणा जिल्हयात नांदुरा थ्रें आज सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी जेलभरो आंदोलन केलं आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यात सर्वत्र सकल मराठा समाजातर्फे आंदोलन सुरु आहे काही ठिकाणी मराठा मोर्चेकऱ्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत ते मागं घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे बीड जिल्ह्याचं विभाजन करून अंबाजोगाई जिल्हा निर्माण करण्यासंदर्भात अपर मुख्य सचिवाच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या समितीनं आपला अहवाल शासनाकडे सादर केला आहे या अहवालाची तपासणी करून जिल्हा विभाजनाचे निकष निश्चित करण्यासंदर्भात धोरणात्मक निर्णय धेण्यासाठी मंत्रिमंडळाकडे प्रस्ताव पाठवला जाणार आहे यासंदर्भात जारी पत्रकात ही माहिती दिली आहे केंद्र सरकारच्या डिजिटल डिया योजनेमुळे जनसामान्यांच्या जीवनात अधिक सुलभता येऊ लागली आहे धुळे जिल्ह्यात सर्व रास्त दर धान्य दुकानांमध्ये संगणकीय प्रणाली कार्यान्वित झाली असून याचा लाभ शिधापत्रिकाधारकांना मिळत आहे ऐकूया याविषयीची अधिक माहिती आमच्या वार्ताहराकडून

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काल मुंबईत बातमीदारांशी बोलताना ही माहिती दिली

या कार्यक्रमात लोकसहभाग वाढवण्यासाठी हरित सेनेच्या माध्यमातून हाती घेतलेल्या नोंदणी मोहिमेतही जिल्हा राज्यात दुसऱ्या स्थानी आहे

ऑफ ला जे अर्जांची संख्या अजून निश्वित झालेली नाही

देऊळगाव राजा तालुक्यात अंचरवाडी फाट्याजवळ बस आणि दुचाकीची टक्कर होऊन झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला दुसऱ्या घटनेत सिंदखेडराजा जालना रस्त्यावर दुचाकीला खाजगी बसनं धडक दिल्यानं एक जण ठार आणि दोन जण जखमी झाले आणखी एका अपघातात मेहकरजवळ एका द्चाकीला कारनं धडक दिल्यानं द्चाकीस्वाराचा मृत्यू झाला हिंगोली जिल्ह्याच्या कळमनुरी तालुक्यात कवडी ॐ खड्ड्यात साठलेल्या पाण्यात बुडून दोन शाळकरी मुलांसह तिघांचा मृत्यू झाला शाळेतून घराकडे परतत असताना एक मुलगा खड्ड्यात पडल्यावर त्याला वाचवण्यासाठी गेलेला दुसरा मुलगाही त्या खड्ड्यात बुड् लागला या दोघांना वाचण्यासाठी एका शेतकऱ्यानं पाण्यात उडी मारली मात्र या दोघांना वर काढत असताना त्यांनी मिठी मारल्यानं तो देखील गाळात रुतल्यानं या तिघांचाही मृत्यू झाला येत्या दोन दिवसात कोकणात बह्तांश ठिकाणी दक्षिण मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तर उत्तर महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल असा हवामान शास्त्र विभागाचा अंदाज आहे उत्तर कोकणात घाटमाथ्याच्या परिसरात तुरळक ठिकाणी या काळात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यताही विभागानं व्यक्त केली आहे